राफेल राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची आणि खरेदी कराराच्या न्यायिक चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याधिका काल न्यायालयानं फेटाळल्या या कराराच्या चौकशीसाठी प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली काँग्रेस नेते राहल गांधी यांना यापूढे काळजी घ्या असा इशारा देऊन त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमान प्रकरणी दाखल झालेला खटला न्यायालयानं काल बंद केला शवरीमला धार्मिक स्थळी महिलांवर असलेले निर्बंध हा मुद्रा एकट्या शबरीमला मंदिरापुरताच मर्यादित नसून तो अन्य धर्मातही अस्तित्वात आहे असं सांगन शबरीमला मंदिरात महिलाना प्रवेशासह विविध धार्मिक मृद्यांवर सात सदस्यांचं खंडपीठ पूनरावलोकन करेल असं काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याच्या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका मात्र न्यायालयानं प्रलंबित ठेवल्या राऊत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं नव्हतं असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केल्यानंतर काल शिवसेनेनं त्यावर उत्तर दिलं अमित शहा यांनी समान सत्तावाटपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळीच सांगितलं असतं तर राज्यात आजची परिस्थिती उद्गवली नसती असं शिवसेना नेते संजय राऊत काल मुंबईत बोलताना म्हणाले पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे युतीतला घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं उद्धव ठाकरे मोदी यांना मोठा भाऊ मानतात मात्र या दोघांमधलं नातं काही जणांना बघवत नाही असा आरोप राऊत यांनी केला पवार सोनिया राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले त्यानंतर तिन्ही पक्षांचे राज्यातले वरीष्ठ नेते आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी भेटले तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा जवळ जवळ निशित केला असुन तो तिन्ही पक्षांच्या वरीठांना मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे असं कॉप्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं या संयुक्त बैठकीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे सुभाष देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील छगन भूजबळ नवाब मलिक तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे उपस्थित होते

भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांचीही काल मुंबईत बैठक झाली सर्व नवनियुक्त आमदार आणि पक्षाला पाठींबा देणारे अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते महागाई घाऊक किंमत आधारित महागाई निर्देशांकात गेल्या ऑक्टोबर महिन्यात घट झाली आहे

मात्र किरकोळ क्षेत्रातील महागाई दरानं गेल्या सोळा महिन्यातला उच्चांक गाठला आहे अन्नधान्य फळं आणि भाजीपाल्याच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दर वाढला आहे पवार शेतकरी मोर्चा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी नागपूरमधल्या काटोल इथं नुकसानीची पाहणी केली आणि चारगाव इथं बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काल राजभवनावर मोर्चा काढला मात्र राजभवनापर्यंत पोहोचण्याआधीच यातल्या काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं अखिल भारतीय किसान सभेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू अहे त्यामुळे हा अहवाल राज्य प्रशासनाकडे पाठवल्याचं उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितलं पक्षी गणना कोल्हापर कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक दृष्ट्या अतिशय समृद्ध आणि सुरक्षित आहे यामुळेच जिल्ह्यात विविध परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याघे दिसून येतं ऐकूया आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला वृत्तांत

लिटिल स्विफ्ट ब्राऊन बरसे स्टेड फ्लायकॅचर या परदेशी पाहण्या पक्षांची सुद्धा नव्याने नोंद झाली आहे पक्षी गणनेमध्ये राधानगरी गगनबावडा शाहवाडी पन्हाळा या दुर्गम आणि डोंगरी भागात अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे सुद्धा दर्शन झाले

आमच्या ठिकठीकाणच्या वार्ताहारांनी पाठवलेला हा वृत्तांत मुंबईतल्या विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच उपसभापतीडॉ नीलम गोन्हे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

नवी मुंबईतल्या खारघर अल्या भारती विद्यापीठाच्या दंतवैद्यक विभागानं आयोजित केलेल्या दंतचिकित्सा शिवीरात ग्रामीण भागातल्या अनाथ मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली पुण्यातही विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पदयात्रा काढली तसंच मनोरंजनाचे कार्यक्रमही झाले अहमदनगरमध्ये बालदिनाचं औचित्य साधून बाल चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे शहरात काल बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती रॅली काढण्यात आली उस्मानाबादमध्ये लोकराज्य या मासिकाच्या सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला

लातुरमध्ये विद्यार्थी वाहतुक संघटनेनं विद्यार्थी आणि पालकांसाठी जनजागृतीपर मोहिमेचं आयोजन केलं होतं विद्यार्थी वाहतुकीबाबत पालकांनी जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली असल्याचं मत पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने यांनी यावेळी व्यक्त केलं नंदुरबारमध्ये जीवनशाळेच्या विद्यार्थ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नर्मदा बचावच्या नवनिर्माण अभियानामार्फत जीवनशाळा चालवल्या जातात या शाळांना कोणतंही अनुदान शैक्षणिक साहित्य दिलं जात नसल्याचा निषेध करण्यात आला

कुलगुरु डॉ

विश्वनाथा यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं फळपिकांच्या मुल्यवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरुन शेतकऱ्यांसाठी आंबा केळी संत्र्यासारखी पिकं एटीएम सारखं काम करतील असं मत कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केलं

निधन नाशिक नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं काल अपघाती निधन झालं मुंबईहून नाशिककडे परतत असताना हा अपघात झाला क्रिकेट भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं बांग्लादेशचा पहिला डाव दीडशे धावात गुंडाळला

तर राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या आसपास होतं